करगील युद्धातल्या वीरांना पतप्रधानांचं मन की बात मधून अभिवादन

करगिल विजय दिनानिमित्त देशाची शहीद जवानांना आदरांजली

विश्वासघातकी शत्रूला खडे चारणाऱ्या आपल्या वीर जवानांच्या उत्तुंग शौर्याला त्यांनी सलाम केला

कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या भारताच्या लढाईनं अनेकांच्या मनातील शंका कुशंका दूर केल्या आहेत आज अनेक देशांच्या तुलनेत भारतातला रुग्ण बरे होण्याचा दर जास्त आणि मृत्यूदर कमी आहे हे जरी खरं असलं तरी कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही असं सांगून पथ्य पाळा असं कळकळीचं आवाहन पंतप्रधानांनी आज पुन्हा एकदा मन की बातच्या माध्यमातून केलं कोरोना विरुद्धच्या लढ्याला ग्रामीण भारतानं एक दिशा दिली आहे असं सांगताना देशाच्या विविध भागातील गावागावांतून लोकांनी स्वयंस्फूर्तीनं केलेल्या अभिनव उपाययोजनांची माहिती पंतप्रधानांनी दिली तसंच त्यांच्या कल्पकतेचा आणि जिद्दीचा गौरवही केला योग्य आणि सकारात्मक दृष्टीकोन बाळगला तर संकटाचंही संधीत रुपांतर करता येतं हे सांगताना मधुबनी मास्क त्रिपुरातल्या बांबूपासून बनवलेल्या पाण्याच्या बाटल्या झारखंडमधली गवती चहाची शेती लडाख मधला जर्दाळू प्रक्रिया उद्योग कच्छ मधलं ड्रॅगन फ्रूटचं उत्पादन अशी विविध उदाहरण त्यांनी दिली आगामी सणांसाठी शुभेच्छा देतानाच आपल्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेचा पुनरुच्चार त्यांनी केला राखी पौर्णिमेचा सण यंदा स्वदेशी बाण्यानं साजरा करण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचं पंतप्रधानांनी आजच्या मन की बात मधून स्वागत केलं आपल्या सणांमुळे आपल्याच माणसांचा व्यवसाय वाढणार असेल तर सणाचा आनंद द्विगुणितच होईल असं ते म्हणाले

मूळ भारतीय वंशाचे असलेले चंद्रिका प्रसाद संतोखी सुरीनाम या देशाचे राष्ट्रपती झाल्यानिमित्त पंतप्रधानांनी त्यांच अभिनंदन केल तसंच या देशासोबतच्या भारताच्या सास्कृतिक सामाजिक संबधांना उजाळा दिला पावसाळ्यात रोगराई वाढते कोरोनाच्या काळात तर अधिक काळजी घ्यायला हवी असं सांगतानाच पावसामुळे आलेल्या पुराच्या विळख्यात सापडलेल्या जनतेच्या पाठीशी संपूर्ण देश उभा असल्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिली कोरोना विरुद्धचा लढा सुरूच असताना यंदाचा स्वातंत्र्यदिन येतो आहे

करगिल विजय दिवस म्हणजे सशस्त्र सेनेच्या निर्भय दृढनिश्वयाचं आणि असीम शौर्याचं प्रतीक असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे भारतमातेच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद जवानांना राष्ट्रपतींनी अभिवादन केलं असून देश जवानांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सदैव ऋणी आहे असं आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे

एकाच दिवसांत रुग्ण बरे होण्याची ही सर्वाधिक संख्या आहे

महाराष्ट्रात बरे झालेल्या रूणांची संख्या सर्वाधिक असून त्या पाठोपाठ तामिळनाडू दिल्ली आणि आंध्र प्रदेशचा क्रमांक आहे

आत्तापर्यंतची एका दिवसातील ही विक्रमी संख्या आहे

सर्व राज्यांनी कोविड उपचार प्रक्रियेत तपासणी पाठपुरावा आणि उपचार या त्रिसूत्रीचा कसोशीनं वापर करावा असं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे

पंतप्रधान कोविड तपासणीचा वेग आणि संख्या लक्षणीय प्रमाणात वाढविणाऱ्या अत्याधुनिक आणि अद्ययावत अशा सुविधांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या उद्वाटन होणार आहे भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था अर्थात आय सी एम आर च्या दिल्ली मुंबई आणि कोलकाता इथल्या संशोधन संस्थांमध्ये या सुविधा कार्यान्वित करण्यात येणार आहेत या नव्या सुविधांमुळे दररोज दहा हजार चाचण्या करणं शक्य होणार आहे कोरोना संसर्गाच्या संशयितांचं त्वरित निदान आणि तातडीनं उपचार करणं शक्य झाल्यास कोरोना प्रतिबंधासाठी ते महत्त्वाचं ठरणार आहे कोविडखेरीज इतर रोग आणि आजाराच्या तपासणी चाचण्या करण्याच्या सुविधाही या प्रयोगशाळांमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत काश्मीर पाकिस्तानी सैन्यान आज पुन्हा शस्त्रसंधीच उल्लंघन करीत जम्मू काश्मीरच्या पूछ जिल्ह्यातील बालाकोट भागात नियंत्रण रेषेवर अंदाधुंद गोळीबार केला पाकिस्तानी सैन्यानं आज दुपारी सव्वातीनच्या सुमारास गोळीबार आणि बॉंबगोळ्यांचा जोरदार मारा सुरु केला भारतीय सैन्यानं त्याला चोख प्रत्युत्तर दिलं आज संध्याकाळी शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हाही चकमक सुरूच होती मात्र कोणतीही जीवित वा वित्त हानी झाल्याचं वृत्त नाही असं लष्कराच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे

या अभियानात प्रामुख्यानं अमेरिका कॅनडा कतार संयुक्त अरब अमिरात सिंगापूर इंग्लंड बहारीन न्यूझीलंड फिलिपिन्स ओमानसहित अन्य देशांमधील भारतीयांना मायदेशी आणण्यात येणार आहे अशी माहिती नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आज दिली

पूरग्रस्त भागातील लोकांना हेलिकॉप्टरद्वारे अन्नाची पाकीटे पुरविण्यात येत आहेत रेल्वे भारतातून ग्राहकोपयोगी वस्तू आणि इतर साहित्य घेऊन जाणारी पहिली मालवाहू रेल्वेगाडी आज बांगलादेशमधील बेनापोल इथं पोहोचली कोलकाता इथल्या मजरहाट रेल्वे स्थानकामधून शुक्रवारी ही गाडी रवाना झाली होती

आता ती नियमित स्वरूपात धावणार आहे

नरेंद्र सिंग तोमर ग्वाल्हेर आणि चंबळ खोऱ्यामधील पडीक असलेलं मोठं बिहड क्षेत्र शेतीखाली आणण्याबाबत विचार विनिमय करण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज जागतिक बँकेच्या प्रतिनिधींबरोबर बैठक घेतली अनेक वर्षं डाकूंचं वास्तव्य असल्यानं या भागात अन्य माणसांचा वावर नव्हता

मात्र त्यामध्ये काही सुधारणा करणं शक्य झाल्यास एकूण बिहडक्षेत्राच्या विकासासाठी ते उपयुक्त ठरणार आहे